पंतप्रधान आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या कोविड स्थितीचा सविस्तर आढावा घेतला विविध राज्यं आणि जिल्ह्यामधल्या कोविड संसर्गाबाबतची तसंच राज्यांची आरोग्यव्यवस्था सुधारण्यासाठी करण्यात येत असलेल्या कामांची तपशीलवार माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली

या बैठकीत कोविड साथ आटोक्यात आणण्यासाठी करायच्या जलद आणि सर्वकष उपायांवर चर्चा करण्यात आली

हर्षवर्धन पीयूष गोयल मनसुख मांडवीय तसंच अन्य मंत्री आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते राजनाथ सिंह सैन्याची तिन्ही दलं आणि संरक्षण मंत्रालयाच्या अन्य आस्थापना सध्याच्या कोविड साथीच्या काळात देशवासीयांना सातत्यानं मदत करत आहेत असं संरक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सांगितलं लष्करातर्फे नवीन कोविड केंद्र आणि ऑक्सीजन प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत तसंच कोविड रुग्णावर उपचारासाठी अतिरिक्त आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत

संरक्षण संशोधन आणि विकास विभागानं देशाच्या विविध भागात कोविड सुविधा उभारल्या आहेत डीआरडीओ नं पीएम केअर्स निधीतून पाचशे वैद्यकीय ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरू केले आहेत असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं भारतीय हवाई दल आणि नौदल परदेशातून वैद्यकीय ऑक्सीजन आणण्याचं काम करत आहेत

पॉल गृहविलगीकरणात असलेल्या बाधितांना दूरध्वनीच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला देण्यासाठी डॉक्टरांनी पुढे यावं असं आवाहन नीती आयोगाचे आरोग्य विषयक सदस्य डॉक्टर व्ही

ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहायला हवं तिसरी लाट कधी येईल आणि ती किती मोठ्या प्रमाणात येईल याबाबत आत्ताच काहीही सांगता येत नाही असं मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी यावेळी सांगितलं

हवाई वाहतूक नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं या क्षेत्राशी संबंधित सर्व लोकांच्या लसीकरणासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या क्षेत्रातील सर्व कंपन्यांनी आपापल्या कर्मचाऱ्यांचं तसंच विमानतळ संचालन आणि अन्य विभागातील संबंधित सर्व लोकांचं लसीकरण वेळेत करून घ्यावं त्यासाठी विमानतळावरही लसीकरणाची आणि निरीक्षण गृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचं ही लसीकरण करून घ्यावं आणि या सर्व प्रक्रीयेसाठी एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी असे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत ऑक्सीजन कॉन्सन्टेटर्स सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी न मिळाल्यामुळे विभागाच्या गोदामात ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्स साठले असल्याच्या माध्यमांमधील वृत्ताचं आरोग्य मंत्रालयानं खंडन केलं आहे या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे गोदामात ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्स पडून राहिलेले नाहीत तसंच परवानगीसाठी कोणताही विलंब होत नसून सीमाशुल्क विभागाचे अधिकारी सर्व ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्सना लगेचच परवाने देत आहेत असं केंद्रिय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळानंही सांगितलं आहे परदेशातून एकंदर तीन हजार ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्स आयात करण्यात आले आहेत ते सगळे विविध ठिकाणी पोहोचवण्यासाठी रवाना करण्यात आले आहेत कोविड साथीच्या काळात सीमाशुल्क विभागाचे अधिकारीदेखील अखंड काम करत आहेत असं स्पष्टीकरण मंडळानं दिलं आहे इटली ऑक्सीजन ग्रेटर नोएडा इथल्या इंडो तिबेट बॉर्डर पोलिस दलाच्या अर्थात आयटीबीपी रुग्णालयातील ऑक्सीजन प्रकल्पाचं उद्घाटन आज इटलीचे भारतातील राजदूत व्हिन्सेंजो द लुका यांच्या हस्ते झालं या प्रकल्पातून या रुग्णालयातील शंभरपेक्षा अधिक खाटांना एकाच वेळी ऑक्सीजन पुरवठा करतायेणार आहे केवळ दोन दिवसात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे

वर्धा गडकरी महाराष्ट्रातल्या वर्धा इथं जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनच्या उत्पादनाला आजपासून सुरुवात झाली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज या प्रक्रीयेची प्रत्यक्ष पाहणी केली

त्यानंतर त्याचा पुरवठा विदर्भात आणि नंतर राज्यातही करण्यात येईल असं गडकरी यांनी सांगितलं रेल्वे रेल्वेचा ईशान्य विभाग तिथल्या राज्यांना कोविड साथीचा सामना करण्यात मदत करत आहे

आसामसाठी दीडशे कोच तयार करण्यात आले असून ते राज्यात विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत

त्यानुसार कडधान्यांच्या लागवडीचं क्षेत्र वाढवण्यासाठी केंद्रीय किंवा राज्य बियाणे केंद्रांमधून अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या वाणाची बियाणं शेतकऱ्यांना मोफत दिली जाणार आहेत

तूर मुग आणि उडदाची लागवड आणि उत्पादन वाढवण्यासाठी तयार केलेल्या या बियाणे संचाचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे

आंध्र प्रदेश आसाम हरियाणा हिमाचल प्रदेश कर्नाटक केरळ मणिपुर मेघालय मिझोरम नागालंड पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू त्रिपुरा उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांना हा निधी देण्यात आला आहे दिव्यांग प्रमाणपत्र दिव्यांग असल्याबाबतचं प्रमाणपत्र पुढील महिन्यापासून फक्त ऑनलाईन पद्धतीनंच द्याव असे निर्देश केंद्रानं सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले आहेत

दिव्यांग सबलीकरण विभागा तर्फे आज या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली

अतिरिक्त गृह सचिवांच्या अध्यक्षतेखालील या पथकानं आज कोलकाता इथं राज्याचे गृह सचिव आणि पोलीस महासंचालकांबरोबर बैठक घेतली

राज्यातल्या वाढत्या हिंसाचाराच्या घटनांचा आणि त्यावर केलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यसचिवांकडून यापूर्वीच मागवला आहे दरम्यान पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री व्ही मुरलीधरन यांच्यावर आज हल्ला झाला मेदिनीपूर इथं भाजपाच्या पीडित कार्यकर्त्याच्या घरी जात असताना मुरलीधरन आणि त्यांच्या बरोबरच्या अन्य सदस्यावर हा हल्ला झाला त्यांच्या वाहनाघीही तोडफोड करण्यात आली यात काही पत्रकारही जखमी झाले

सर्व आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर येत्या शनिवारी विधानसभेचं एक दिवसाचं अधिवेशन होणार आहे तामिळनाड सत्तास्थापन तामिळनाडूमध्ये एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वातील द्रमुक पक्षाच्या सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित नव्या मंत्रींडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ देतील द्रमुक आमदारांच्या पाठिब्याचं पत्र सादर केल्यानंतर राज्यपालांनी स्टॅलिन यांची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली आहे अनिल देशमख महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंतरिम संरक्षण देण्यास आज मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला सीबीआय नं आपल्याविरुद्ध दाखल केलेला प्राथमिक चौकशी अहवाल रद्द करावा या मागणीसाठी देशमुख यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे न्यायालयानं यावरील सुनावणीला स्थगिती दिली असून सीबीआय ला उत्तर देण्यास सांगितलं आहे अती तातडीच्या कारणासाठी देशमुख सुट्टीतल्या न्यायालयाकडे दाद मागू शकतात असं न्यायालयानं म्हटलं आहे युरेनिअम जप्ती मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकानं युरेनिअमची अवैध विक्री करणाऱ्या दोन व्कींविरोधात काल गुन्हा दाखल केला

परवान्याशिवाय युरेनिअम जवळ बाळगण हा गंभीर गुन्हा असल्याची माहिती एका वरीष्ठ अणुशास्त्रज्ञांनी आकाशवाणीला दिली

नमस्कार